सिंधू हिचा ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी उपांत्य फेरीत प्रवेश

अमेरिका संरक्षणमंत्री भारताच्या दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉइड जेम्स ऑस्टिन यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली भारत आणि अमेरिकेदरम्यान धोरणात्मक भागीदारीबाबत या प्रसंगी चर्चा झाली दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय संरक्षणविषयक सहकार्याचं महत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केलं लोकशाही विविधता आणि नियमांबाबतची कटिबद्धता या गोष्टींच्या माध्यमातून दोन्ही देशांमधलं नातं अधिक जवळ आल्याच पंतप्रधानांनी नमूद केलं

अध्यक्ष बिडेन यांचा शुभेच्छा संदेशही त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोचवला ऑस्टिन यांनी काल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचीही भेट घेतली खाणी दुरूस्ती विधेयक स्वायत्त खनिज खाणींना वार्षिक उत्पादनाच्या पन्नास टक्के उत्पादन खुल्या बाजारात विकण्याची परवानगी देणारं दुरूस्ती विधेयक काल लोकसभेत मंजूर करण्यात आलं

कॅप्टिव म्हणजे कंपन्यांद्वारे वैयक्तिक वापराच्या आणि मर्चंट म्हणजे व्यापारी तत्वावरील खाणींमधील फरक या दुरूस्तीमुळे आता काढून टाकण्यात येईल

या विधेयकाबद्दल माहिती देताना खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की या विधेयकामुळे देशाच्या खाणकाम क्षेत्रात सुधारणा घडून येईल

हे विधेयक ऐतिहासिक असल्याचं सांगून जोशी म्हणाले की यामुळे खनिजांच्या उत्पादनाचं प्रमाण वाढेल रोजगार निर्मिती होईल महसूल वाढेल आणि खोदकामांमध्ये खासगी सहभागाची खात्री होईल

खाणकामांमधून निर्माण झालेला सर्व महसूल केवळ राज्याद्वारे वापरला जाईल असंही मंत्र्यांनी स्पष्ट केलं

आज संध्याकाळी ते भुवनेश्वरला पोचतील उद्या राऊरकेलाच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या पदवीप्रदान सोहळ्याचं अध्यक्षस्थान ते भूषवणार आहेत राऊरकेलामधल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं उद्घाटनही ते करणार आहेत

ते पश्चिम बंगालमध्ये खरगपूर इथं आणि आसाममध्ये चाबुआ इथं भारतीय जनता पार्टीच्या सभांमध्ये सहभागी होणार आहेत पक्षाचं विकासाचं धोरण आपण या सभांमध्ये स्पष्ट करू असं त्यांनी एका ट्विटर संदेशात म्हटलं आहे दरम्यान पश्चिम बंगालध्ये निवडणूक प्रचार शिगेला पोचला असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात हल्दिया खेजूरी आणि पन्स्क्रा इथं सभा घेणार आहेत दारोदारी प्रचाराबरोबर छोट्या सभांवरही नेत्यांनी भर दिला आहे

सरकारी प्रकल्पांची अंमलबजावणी करताना काही गैरप्रकार होत आहेत का हे तपासण्यासाठी ही छाप्यांची मोहीम राबवण्यात आली

प्रवासी घट गेल्या काही दिवसांमध्ये विमानातून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचं विमानवाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी म्हटलं आहे विविध राज्यांनी आरटी पीसीआर चाचण्यांचं घातलेलं बंधन आणि इतर नियमावलींमुळे ही घट झाल्याचं त्यांनी एका ट्विट संदेशात म्हटलं आहे

टेबल टेनिस टेबल टेनिसमध्ये भारताचे अचंत शरथ कमल आणि मनिका बात्रा यांनी आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे

अचंत आणि मनिका यांचा आज कोरियाच्या सांग सू ली आणि जिऊन यांच्याशी लढत होईल या सामन्यात जिंकणारा संघ टोकियो ऑलिंपिक्समध्ये प्रवेश करणार आहे

सिंधू हिनं ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे सिंधूनं काल जपानची अकेन यामागुची हिला उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत करून आगेकूच कायम ठेवली आहे

तिची आज थायलंडची पॉर्नपावी चोचुवोंग हिच्याबरोबर लढत होईल दरम्यान पुरुषांच्या एकेरी उपांत्यपूर्व फेरीत भारताचा लक्ष्य सेन नेदरलँड्सचा मार्क काल्जो याच्याकडून पराभूत झाला

अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी सात वाजता हा सामना होणार आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ धूवा सूरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार